जम्मू कश्मीरातल्या आर्थिक दूर्बल सवर्णांना दहा टक्के आरक्षणांची तरतूद असलेलं जम्मू कश्मीर आरक्षण दूसरी सुधारणा विधेयकही आज लोकसभेत मांडलं जाणार आहे लोकसभेत आपण हे विधेयक आणि ठराव आणणार असल्याचं आश्वासन गृहमंत्री अमित शहा यांनी काल सदस्यांना दिलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई अध्यक्षपदी पक्षाचे प्रवक्ते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल याबाबतची घोषणा केली राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती केली आहे औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत काल उमेदवारी अर्ज मागे धेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले त्यामुळं आता शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीचे अंबादास दानवे काँग्रेस राष्ट्र्वादी काँग्रेस पक्ष आघाडीचे बाब्राव कुलकर्णी आणि अपक्ष उमेदवार शहानवाज अब्दुल रहेमान खान असे तिघेजण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत

औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी प्र कुलगुरुपदी रसायन तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रविण वक्ते यांची नियूक्ती कूलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी केली आहे याशिवाय डॉ

मुरलीधर लोखंडे डॉ भालचंद वायकर डॉ संजिवनी मुळे यांची वेगवेगळ्या विभागाचे प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे

त्याविरुद्ध या खटल्यातल्या एका साक्षीदारानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती भारत आणि वेस्ट डिज यांच्यात आज गयाना बेल्या प्रोव्हीङ्न्स मैदानावर तिसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना होणार आहे

हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल आकाशवाणीवरुन संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून या सामन्याचं हिंदी आणि उजीमधून समालोचन केलं जाणार आहे